याशिवाय आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज जाहीर केल त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही कारणासाठी नागरिकांना एका जिल्ह्यातून द्रसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही टॅक्सी रिक्षा बस आणि खासगी वाहनांच्या वाहत्कीवरही राज्यभरात निर्बंध लादण्यात आले आहेत केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच टॅक्सी रिक्षा आणि खासगी वाहनं वापरता येतील ही वाहनं अत्यावश्यक कामासाठी वापरतानाही रिक्षामध्ये चालकाशिवाय एकच प्रवासी तर टॅक्सी आणि खासगी वाहनांमध्ये चालकाशिवाय दोनच प्रवाशांना प्रवास करता येईल असे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत राज्यातली सर्व धर्मियांची धार्मिक स्थळं बंद करण्याचे आदेशही म्ख्यमंत्र्यांनी दिले आहेत याठिकाणी दैनंदिन पूजेसाठी केवळ धर्मग्रूंनाच प्रवेश दिला जाईल इतरांना प्रवेश दिला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तू औषधं अन्न धान्य आणि त्यांची वाहतूक करणारी वाहनं स्रूच राहणार असल्याचं राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे पश्खादय शेतीसाठी लागणारं सामान पश्ची औषधं यांची दुकानंही सूू राहणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे

राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे तो पोहोचवण्याची व्यवस्था उभी करावी औषधे तयार करणाऱ्या आणि प्रवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घेतली जावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत पूढचे पंधरा दिवस गांभीर्यानं वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई प्णे पिंपरी चिंचवड यासारख्या शहरात ताकदीनं काम करा अशा सूचना त्यांनी राज्यातल्या यंत्रणांना दिल्या आहेत राज्यातल्या रुग्णालयांनी विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किट्स मास्क व्हेंटिलेटर रुग्णालयाची स्सज्जता याकडे लक्ष द्यावं मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्प्रती पण मोठ्या प्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घ्यावं असेही आदेश त्यांनी राज्यातल्या यंत्रणांना दिले कोरोनाच्या प्राद्र्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणाम्ळे रक्ताचा त्टवडा निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी स्रक्षित पद्धतीनं मर्यादेत स्वरुपाच्या आणि सामाजिक स्तरावर व्यक्तींमध्ये स्रक्षित अंतर राखलं जाईल अशा पद्धतीनं रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं नागरिकांनीही घाबरुन न जाता मात्र सुरक्षेची खबरदारी घेत रक्तसंकलनात योगदान द्यावं असंही आवाहन टोपे यांनी केलं आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे दूपारी लोकसभेत कुठल्याही चर्चेशिवाय वित्त विधेयक मंजूर करण्यात आलं त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्यात आलं तर आजचं नियोजित कामकाज आटोपल्यानंतर राज्यसभेत कामकाज संस्थगित करण्याचा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायड् यांनी घेतला आहे शीघ्र गतीच्या सुनावणी वगळता इतर वकील किंवा याचिकाकर्त्यांच्या सुनावणी आल्यास दंड आकारला जाईल असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

ही समिती राज्य कायदा सेवा मंडळाच्या सल्ल्यानं कैद्यांची यादी तयार करेल

कोरोना विषाणू प्रसाराचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उद्या मध्यरात्री पासून देशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे दिली आहे ही बंदी मालवाहतूक करणा या विमानांना लागू असणार नाही परदेश विमानसेवा यापूर्वीच बंद करण्यात आली आहे अयोध्येतल्या राम मंदिरात आज बांधकामाला सुरुवात झाली त्यापूर्वी आज सकाळी विशेष प्रार्थनंनेतर मंदिरातली मूर्ती दुस या ठिकाणी हलवण्यात आली मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत रामाची मूर्ती तात्प्रत्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे जनता कर्फ्य्यच्या काळातच विवाह समारंभ आयोजित करणा या एका पोलीस अधिका याविरुद्ध औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हा विवाह समारंभ काल हर्सूल फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि क्टंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात ध्तल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थ्ंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलय्क्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी केलेले आवाहन प्ढील प्रमाणे देशातल्या शेअर बाजारातल्या गृंतवणुकदारांना आजपर्यंतचे सर्वाधिक नुकसान आज सोसावे लागले

आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे

एकाच महिन्यात दोन वेळा लोअर सर्किट लागण्याची वेळ देशातल्या शेअर बाजारांवर पहिल्यांदाच आली आहे बँकिंग क्षेत्रातल्या समभागांना याचा सर्वाधिक फटका बसला

आतापर्यंतची ही निचांकी पातळी आहे कोरोनाचा वाढता प्राद्भाव त्याम्ळे निर्माण झालेली जागतिक मंदीची भिती याम्ळे भारतीय बाजारात घसरण दिसून आल्याचं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे लातूर महानगरपालिकेच्या वतीने कोरडा खोकला तीव्र तापाच्या रुग्णांची घरोघर जाऊन पाहणी करण्यात येते आहे अशी लक्षणे आढळलेल्या रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत पूढच्या उपचारासाठी पाठविलं जात आहे याशिवाय प्णे मुंबई आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात येते आहे

कोरोना विषाण्चा प्राद्र्भाव होऊ नये यवतमाळ जिल्ह्यात वणी नगरपालिकेने संपूर्ण शहरात निर्जंत्कीकरण करण्यासाठी अग्निशमन दलाच्या अत्याध्निक वाहनातून औषधांची फवारणी स्रु केली संचारबंदीमुळे बीड जिल्हाच्या सीमेवर कसून तपासणी करण्यात येत असून पेट्रोल डिझेल विक्री काही ठराविक वेळेतच करण्यास परवानगी देण्यात आली आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यातल्या पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर समोरच्या बाजूंनी दोरखंड बांधून सील करण्यात आला आहे दरम्यान संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोरोना संशयितांच्या संपर्कात आल्याने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे हयांनी स्वयं शिस्त पाळत घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे नंदरबारमध्ये आज जिल्हा पोलीस अधिक्षकांसह प्रशासनानं रस्त्यावर अनावश्यक गर्दी करणा यांना मज्जाव केला आहे

कोरोना विषाण् संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी म्ंबईहन प्रसारित होणा या काही बातमीपत्रात प्ढील सूचना मिळेपर्यंत कपात करण्यात आली आहे त्यामुळे द्पारी तीन आणि सांयकाळी सात वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील ही दोन्ही बातमीपत्र प्रत्येकी पंधरा मिनिटांची असतील याशिवाय इतर कोणतीही बातमीपत्रं प्ढील सूचना मिळेपर्यंत प्रसारित होणार नाहीत याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाइयात सोसाट्याच्या वा यासह गारांच्या पावसाची आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे